जहाल नक्षलवादी दिनकर गोटाला गडचिरोली पोलिसांनी केली अटक

करण्यात येणार महिला दिनानिमित्त ब्लढाण्यात एक दिवसीय जिल्हाधिकारी उपक्रम साजरा

उपम्ख्यमंत्री अजित पवार गडचिरोली पोलिसांनी आज जाम्भूल्खेडा घटनेचा मुख्य सूत्रधार असलेल्या कुख्यात नक्षलवादि दिनकर गोटा याला त्याच्या पत्नीसह अटक करण्यात यश मिळवलं

गेले तीन दिवस लोकसभेचं कामकाज वारंवार स्थगित होत आहे तसंच राज्यसभेत ही विरोधी पक्षाच्या गदारोळाम्ळ कामकाज स्थगित करण्यात आलं केंद्र सरकार जीवन विमा महामंडळातील बह्संख्येनं भागधारक राहील आणि पॉलिसी धारकांचं हित जपणारं व्यवस्थापन नियंत्रण कायम ठेवेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे स्पष्ट केले आहे राज्यसभेत आज एका लेखी उत्तरात ही माहिती देताना त्यांनी स्पष्ट केलं की महामंडळ आपला बाजारातील वाटा कमी करणार नाही

आवश्यक कायदेविषयक बदल आणि नियामक मंज्रीनंतर हा आय

बाहेर आणला जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाश्यांची तपासणी विमानतळावर करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

कोरोना विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण सध्या राज्यात नाही त्यामुळे या आजाराबाबत काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते आज विधानसभेत या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते चीनमध्ये स्मारे दीडशे प्रकारच्या प्राण्यांचं मांस खाल्लं जातं याच मार्गाने या आजाराचा संसर्ग झाल्याचं टोपे यांनी सांगितलं

सध्या एकही संशयीत रुग्ण नसून महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना इत्यादी बद्दल प्रचार साहित्य तयार करून जागरूकता निर्माण करण्यात येत आहे अशी माहिती नागपूरच्या जिल्हा आरोग्य विभागाने आकाशवाणीला दिली दरम्यान पंतप्रधान मोदी होळीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमातून सांगितलं आहे कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी समूहांनी एकत्रित येण्याचे टाळावे या मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशानं मदत म्हणून जागतिक बँकेला बारा अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे

विदेशातून आलेल्या जिह्यातील नागरिकांनी क्ठलाही आजार संभवल्यास लगेचच नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात यपचार घेण्याचे आव्हान देखील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केली आहे

यात त्यांनी प्रशाकीय कामकाजाचा अनुभव विद्यर्थिनीना घेता यावा यासाठी एक दिवसाचा जिल्हाधिकारी ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणत विदयार्थिनींना स्वतःहून कामकाज समजावून सांगितले

त्याअनुषंगाने गुणवंत विद्यार्थीनीला जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत शासनाचा अनुभव देण्याचा उपक्रम राबविण्यात आला

महिलांच्या कौशल्याला मार्गदर्शन आणि मंच या दोन्हीची जोड मिळाली तर त्यातून त्या स्वतची ओळख निर्माण करून स्वबळावर भरारी घेऊ शकतात

यामध्ये काँक्रीट रोड आणि इतर विकास कार्याचा समावेश आहे अशी माहिती स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे यांनी आज नागप्रातील पत्रकार परिषदेत दिली काही कामांना मनपा आयुक्त यांनी कार्यादेश न दिल्याम्ळे प्रलंबित आहे असेही त्यांनी सांगितले

विभागात पून्हा पाच आणि सहा तारखेला ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे मागील दोन महिन्यापासून कपाशीवरील ग्लाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता किर्डीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी कपाशीचे फरदड टाळनेच योग्य राहील असे आवाहन यवतमाळचे विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ प्रमोद यादगिरवार यांनी केला आहे सध्या पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतांवर कपाशीचे पीक आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने किर्डीचे योग्य व्यवस्थापन करून उत्पादन घेतले आहे तसेच आता किडी आणि रोगांचे अवशेष नष्ट करणे गरजेचे आहे

यादगीरवार यांनी कळविले आहे

या ग्रीडसाठी मोठ्या प्रमाणावर वीजेचा वापर होईल त्याम्ळ पाणी आणणं हे अधिक खर्चिक होणार असल्याचं पवार म्हणाले अधिवेशन संपल्यानंतर याबाबत संबंधित विभाग तज्ज्ञ अधिकारी तसंच आमदारांची बैठक घेऊन योजनेच्या सर्व मुद्यांवर अभ्यास करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात कॅगचा अहवाल आज विधानसभेसमोर मांडला महसूल तसंच सार्वजनिक उपक्रमांबाबतचा हा अहवाल असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे